नाट्यसंस्कार कला अकादमीच्या वतीनं लाभले आम्हास भाग्य या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र नवनिर्माण रोजगार विभागाच्या वतीनं मी मराठीस्वाक्षरी मराठी हे अभियान राबवण्यात आले महाराष्ट्र कॉस्मोपोलीटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू बॉइज हायस्कूल मध्ये ही आज मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला मराठीला अधिक समृध्द बनविण्यासाठी सर्वांनी दैनंदिन जीवनात मराठीचा जास्तीत जास्त वापर करण्याची गरज आहे असं मत माहिती उपसंचालक मोहन राठोड यांनी व्यक्त केलं जिल्हा माहिती कार्यालय आणि मॉडर्न महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहणे म्हणून बोलत होते कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतून निरुपण कविता पत्र वाचन असे विविध कलाग्ण सादर केले यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी पदव्युत्तर परीक्षेत सर्वाधिक ग्ण मिळवणाऱ्या महेश कांबळे याचा सत्कार करण्यात आला

पुरंदर तालुक्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला पुढील महिन्यात प्रारंभ होणार असून आगामी वर्षभरात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल असंही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं

पुणे जिल्ह्यातल्या इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणाचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं असूनआगामी वर्षभरात इंद्रायणीच्या पात्रात भरीव सुधारणा दिसून येईल असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला

पणेकरांना पाणी मिळणार असलं तरी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये अशी भूमिका डॉक्टर कोल्हे यांनी मांडली शिरूर लोकसभा मतदार संघाच्या पिण्याच्या पाण्याची समस्या तसेच वाहतूक कोंडीबाबत कोल्हे यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी चर्चा केली राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयुकाच्या वतीने उद्या आणि परवा प्रदर्शनव्याख्यानंवैज्ञानिक प्रयोग गप्पागोष्टी अवकाश दर्शन अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आय्काच्या चंद्रशेखर सभागृहात कार्यक्रम होणार असून विद्यार्थ्यांसह नागरिकांना यासाठी मोफत प्रवेश आहे राज्यातल्या कृषी पदव्यत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या मुख्यालयासमोर मुंडन आंदोलन केलं

या मागण्यांबाबत कृषिमंत्री दादा भूसे यांनी लेखी आश्वासन द्यावे अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली आहे जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत तीव्र आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे

कीर्तन ज्गलबंदी परिवार आणि गांधर्व महाविद्यालय यांच्या वतीनं पुण्यात भक्ती सागर कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे उद्यापासुन सुरू होत असलेल्या या महोत्सवाची सुरुवात विद्वान अभ्यासक संजय गोडबोले गुरुजी यांच्या प्रवचनाने होणार आहे

हवामान प्णे आणि परिसरात आज आकाश निरभ्र होतं